आपणही आमच्या बरोबर सुरक्षितता आणि कोरोनापासून बचावासाठी तीन सोप्या नियमांचं पालन करण्याचा संकल्प करा मारुक वापरा सुरक्षित शारीरिक अंतर राखा आणि हात चेहरा वारंवार स्वच्छ करा जनचेतना कोरोना प्रतिबंधासाठीच्या आवश्यक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी जनचेतना या विशेष मोहीमेचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केलं आगामी सणासुदीचे दिवस थंडीचा हंगाम आणि शिथिल होत असलेली टाळेबदी या पार्श्वभूमीवर हे अभियान हाती घेण्यात आलं आहे सर्वांनी एकत्रितपणे कोरोना संकटाचा सामना करू असं मोदी यांनी ट्वीटर संदेशात म्हटलं आहे कोरोना प्रतिबंधासाठी मास्क वापरा सुरक्षित शारीरिक अंतर राखा आणि हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ करा अस आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे कोविड विरोधातला लढा ही एक लोकचळवळ आहे अनेक कोविड योद्ध्यांच्या समर्पणातून या संकटावर मात करण्याची शक्ती आपल्याला मिळाली आहे अस मोदी यांनी म्हटलं आहे आपली एकत्रित संकल्प शक्ती अनेकांचे प्राण वाचवू शकते म्हणूनच विषाणू संसर्ग टाळण्यासाठी आणि या जागतिक साथीचा फैलाव रोखण्यासाठी आपल्याला प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवावं लागेल असं मोदी म्हणाले

रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत भारत जगात अग्रस्थानावर आहे

चाचणी मागोवा आणि उपचार या त्रिसूत्रिमूळे रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ झाली असून मृत्यूदरात घट झाली आहे

जागतिक आरोग्य संघटने तर्फे मंजूर करण्यात आलेल्या लशिलाच आम्ही मान्यता देणार आहोत असं बांगलादेशांन म्हटलं आहे बांगला मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे या लशीच्या संशोधन कार्यात सहभागी असलेले देश आणि संस्थांच्या आम्ही संपर्कात आहोत असं त्या देशाचे कॅबिनेट सचिव खांदेकर इस्लाम यांनी सांगितलं मुंबई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता महाराष्ट्र राज्य शासनानं नेमलेल्या समितीने आपला अहवाल काल राज्य शासनाला सादर केला त्यानुसार आता सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत मास्क उपलब्ध होणार आहे

समितीने निर्धारित केलेल्या किंमतीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शासन मान्यतेनंतर सुधारीत दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक असणार आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत दिली

त्यानिमित्त आज गाझियाबाद इथल्या हवाई तळावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हवाई दलाच्या लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं आणि कसरती यावेळी सादर करण्यात आल्या यावेळी पहिल्यांदाच राफेल विमानेही या हवाई कसरतीत सहभागी झाली होती आज झालेल्या हवाई प्रात्यक्षिकांमध्ये जुनी विंटेज विमाने मालवाह् विमानं तसच अन्य लढाऊ विमानेही सहभागी झाली होती त्यांनी नेत्रदीपक कसरती सादर केल्या राष्ट्रपती उप राष्ट्रपती पंतप्रधानांनी यानिमित्त हवाई दलाला शुभेच्छा संदेश पाठवले आहेत हवाई दलानं आपल्या हवाई सीमाचं संरक्षण करतानाच आपत्ती काळात मदत करण्याचं तसंच नागरी सेवेमध्येही भरीव योगदान दिलं आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

कोरोना संकटाच्या काळात एअर इंडियानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून वैद्यकीय साहित्य आणि औषधांचा पुरवठा करण्यात भारतानं मोठी प्रगती केली आहे असं ते म्हणाले

बिहार निवडणक बिहार मधील पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे

उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे

या टप्प्यातील निवडणुकीसाठी बहुतेक राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत गाईड लाईन कोरोना काळात होणाऱ्या निवडणुकी साठी निवडणुक आयोगान काही नवीन मार्गदर्शक तत्वं जाहीर केली आहेत

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार